ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल मुंबईत ही माहिती दिली या योजनेच्या लाभार्थींशी पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्रदृष्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं

बुलडाणा जिल्ह्यातली पीक पाणी परिस्थिती शासनाच्या प्राधान्यक्रम योजनांची अंमलबजावणी कायदा आणि सुव्यवस्था या बाबींचा म्ख्यमंत्र्यांनी काल आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते

जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी खडकपूर्णा प्रकल्पासह अन्य प्रकल्पांत उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्यासाठी आरक्षित करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले जालना खामगाव रेल्वे मार्गाला केंद्र सरकार अनुकूल असून यासाठीच्या खर्चातला पन्नास टक्के वाटा राज्य सरकार उचलणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं

ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते या यंत्रामुळे राज्यात जवळपास अकरा लाख बनावट शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं ते म्हणाले राज्यात पॉस मशिन द्वारे अन्नधान्याचं वितरण हि वेवस्था चालू आहे

पण त्याचा चांगला फायदा आपल्याला झालायं

कारण मी काही वेळेला एखाद्या कुंटूंबानी एक महिना दोन महिना तिन महिने चार महिने रेशन नेलं नाही तर मग आम्ही ते रेशन कार्ड रद्द करतो

म्हणजे उचलच कमी व्हायला लागली कारण अंत दिल्याशिवाय उचलच नाही

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या हडसपिंपळगाव शिवराई आणि तिढी गावांना भेटी देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली वैजापूर इथं त्यांनी तालुक्यातल्या स्थितीचा आढावा घेतला पश्संवर्धन राज्यमंत्री अर्ज्न खोतकर यांनी काल उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबादसह कळंब उमरगा आणि वाशी तालुक्यातल्या गावांना भेटी देऊन पिकस्थितीचा आढावा घेतला या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी गतवर्षीच्या पिकांच्या नुकसानीपोटी त्वरीत नुकसानभरपाई देण्याची मागणी केली

अब्द्रल कलाम यांच्या जन्मदिनाच्या औचित्यानं हा दिवस साजरा केला जातो यानिमित्त मुंबईत मंत्रालयात मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाचन तास या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तावडे यांच्या हस्ते मुंबईतल्या गिरगाव आणि मरिन लाईन्स इथल्या वाहतूक पोलिसांना प्रस्तकांचं वाटप या निमित्तानं करण्यात आलं

या गाड्यांमधल्या मासिक पासधारकांना ही सेवा निशुल्क उपलब्ध होणार आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

तत्कालीन तलाठी डी एस कदम यांच्याशी संगनमत करून दधगावकर यांनी ज्ञानोपासक गृहनिर्माण संस्थेची जागा बळकावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता यासंदर्भात दाखल तक्रारीनंतर नानलपेठ पोलिसांनी द्धगावकर यांच्यासह निवृत्त तलाठी डी एस कदम यांनाही अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे द्धगावकर यांना काल न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे

या योजनेम्ळे गर्भवतींना सकस आहारासाठी आर्थिक मदत मिळत असल्याचं बामणी इथल्या प्राजक्ता मुगधो यांनी सांगितलं त्या म्हणाल्या

आमच्या आशाताई उज्ज्वला पाटील मिळवून देण्यासाठी यांनी कागद पत्रांच्या पूर्ततेसाठी खूप मदत केली व त्या लाभामुळे मला स्वतः साठी सकस आहार व गरोदरपणासाठी आर्थिक मदत झाली त्यासाठी मी त्यांची पूर्णपणे आभारी आहे

आर एचच्या माध्यमातून जास्तीत जास्त शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी गावातील लोकांना प्रयत्नशील राहतो त्याचाच एक भाग म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना या योजनेचा भागातील लाभार्थी परियंन्त प्रसार करून त्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत

नागोराव कुंभार यांना जाहीर झाला आहे लातूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी ही माहिती दिली साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो पुरस्काराचं हे दुसरं वर्ष आहे

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला

यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या महिला सरपंच नगरसेविका आणि सामाजिक कार्यकर्त्या यांचा महिला मोर्चाच्या वतीनं सत्कार करण्यात आला नाशिक जिल्ह्यातल्या आठ तालुक्यांमध्ये पाऊस न झाल्यानं उद्भवलेल्या स्थितीचा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काल आढावा घेतला महाजन यांनी देवळा मालेगाव नांदगाव आणि बागलाणला भेट दिली बागलाण इथं पालकमंत्र्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले त्याबद्दल पंधरा कार्यकर्त्यां विराधात गुन्हा दाखल झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे लातूर इथल्या राजर्षी शाहू महाविद्यालयात आज उच्च शिक्षणातील नवे पैलू या विषयावर एका राष्ट्रीय खुल्या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सहयोगानं आयोजित या चर्चासत्राचं उद्घाटन राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते होणार असून विविध विद्यापीठांचे विद्यमान तसंच माजी कुलगुरू या चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत